जागतिक बँकेच्या मदतीनं महाराष्ट्रासह सहा राज्यांत स्टार्स शैक्षणिक प्रकल्प राबवणार

राज्यात नव्यानं निर्माण करण्यात आलेला राज्य निवडणूक विभाग रद्द करण्याचा निर्णय

कोरोनानिर्बंधांमधून नव्या सवलती जाहीर ग्रंथालयं मेट्रो आठवडी बाजार सुरू होणार

आगामी सणासुदीच्या काळात बस भाडे न वाढवण्याचा खासगी बस चालकांचा निर्णय

बंगालच्या उपसागरावरून आलेल्या कमी दाबाच्या पट्टयाम्ळे राज्यात धो धो पाऊस

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा जोर वाढणार काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा स्टार्स प्रकल्प महाराष्ट्रासह सहा राज्यांसाठी जागतिक बँकेद्वारे समर्थित अध्यापन अध्ययन आणि निष्कर्ष म्हणजेच स्टार्स प्रकल्प केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूर केला आहे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

शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाखाली एक नवीन केंद्र पूरस्क्रत योजना म्हणून स्टार्स प्रकल्प राबविला जाईल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 नव्या शैक्षणिक धोरणातील हा एक महत्वाचा टप्पा असल्याचं जावडेकर यांनी नमूद केलं महा निर्णय राज्यात नव्यानं निर्माण करण्यात आलेला राज्य निवडणूक विभाग रद्द करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला

डाळीसाठी दर नियंत्रक विधेयकाचं प्रारुप मागं घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला

नागपूर शहर आणि परिसरातल्या रेल्वे मार्गावर वातानुकुलित ब्रॉडगेज मेट्रो ट्रेन सुरु करायला मंत्रिमंडळाने मान्यता दिली

केंद्र सरकार पुरस्कृत अटल भुजल योजनेला देखील हिरवा कंदील दाखवण्यात आला पुनश्व हरीओम महाराष्ट्र सरकारनं कोरोनासाठी लावलेल्या निर्बंधांमधून काल आणखी काही विविध सवलती जाहीर केल्या त्या कोणत्या त्याबाबतचा हा वृत्तांत ग्रंथालयं संशोधन किंवा प्रयोगशालेय काम आवश्यक असणाऱ्या उच्च शिक्षण संस्था मेट्रो रेल्वे सेवा व्यवसायिक प्रदर्शनं आणि साप्ताहिक बाजारपेठा यांच्यासाठी या सवलती आहे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

राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अन्य कौशल्याधारित संस्था उद्यापासून पुन्हा सुरू करण्यास परवानगी राहील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 मात्र धार्मिक स्थळं बंदच राहतील

महाराष्ट्रात विमान आणि रेल्वेद्वारे येणाऱ्या प्रवाशांना शिक्क्याद्वारे अंकित करण्याचे काम देखील तत्काळ थांबवण्याचा आदेश यात देण्यात आला आहे मेट्रो ग्रंथालयं आणि अन्य संस्था पुन्ही सुरु करण्याबाबत प्रमाणित नियमावली संबंधित अधिकारी स्वतंत्रपणे जारी करतील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 मुंबईहून कुणाल शिंदे यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

बसभाडे आगामी सणासुदीच्या काळात बस भाडे न वाढवण्याचा निर्णय खासगी बस चालक संघटनेनं घेतला आहे

महिला टॅक्सी महिला टॅक्सी चालक मुंबई पुण्याला नवीन नाहीत पण गगनभरारी घेण्याची स्वप्नं पाहणाऱ्या एका मुलीवर वडलांच्या अपघातामुळे त्यांचं टॅक्सीचं चालवायचं काम हाती घ्यावं लागलं नक्षलग्रस्त आणि अभावग्रस्त भागातील पहिली महिला टॅक्सीचालक म्हणून तिची नोंद आता इंडिया बूक ऑफ रेकार्ड्सनं घेतली आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

परिसरात एसटी बसचं दर्शनही एखाद्यावेळीच होतं आदिवासीबहल रेगुंठा परिसरात उच्चशिक्षणाची सोय नाही अशाही स्थितीत किरणचे वडील रमेश कुर्मावार यांनी आपल्या तिन्ही मुलींना उच्चशिक्षित केलं

झाली आहे प्रवासी वाहतूक करणं हा किरणचे वडील रमेश कुर्मावार यांचा व्यवसाय काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पायाला अपघातामुळे दुखापत झाली त्याच सुमारास किरण दिल्लीत एव्हीएशनचा अभ्यासक्रम करीत होती परंतु वडील आता फार काम करु शकणार नाही हे लक्षात आल्यावर किरणनं गावाचा रस्ता धरला

प्रवासादरम्यान कुणी गरीब प्रवासी दिसला तर त्याच्याकडून प्रवासी भाडे घेण्यास किरणचं मन धजावत नाही रस्त्यात कुणाचा अपघात झाला तर किरण स्वतचं वाहन घेऊन मदतीला जाते

पुणे विमानतळ पूणे जिल्ह्यातील पुरदर इथं होणाऱ्या बहुचर्चित आंतर राष्ट्रीय विमानतळासाठी नव्यानं सुचवण्यात आलेल्या जागांचे पुन्हा सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्यानं हा प्रकल्प आणखी काही वर्षांसाठी तरी रेंगाळण्याची चिन्ह दिसत आहेत हा विमानतळ नियोजित जागीच होईल असं विभागीय आयुक्तांनी नुकतंच सांगितलं होतं पण काल मुंबईत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरंदर तालुक्यातील अन्य पर्यायी जागांचही फेर सर्वेक्षण करून मगच विमानतळासाठीची अंतिम जागा निश्वित करण्याच्या सूचना दिल्या शार्क निसर्गात काही चमत्कार घडतात त्यामागची कारण मिमांसा समजून घेण्याऐवजी देवाची करणी असं मानून भाबडी माणसं चमत्काराला नमस्कार करत नतमस्तक होतात नंतर उरते फक्त चर्चा रहस्य उलगडायचं राहूनच जातं असंच काहीतरी घडलं सातपाटीत त्याचा हा वृत्तांत

दुसऱ्या दिवशी बोटीची अंतर्गत साफसफाई करत असताना ते शार्कचं पिल्लू मृतावस्थेत पडलेलं दिसून आलं ही घटना त्यांनी आपल्या बोटीत असलेल्या वायरलेस सेट द्वारे आपल्या इतर सहकाऱ्यांना सांगितली त्यांनी त्या माश्याला देवत्वाचं रूप मानून पुन्हा समुद्रात सोडून देण्याचा सल्ला दिला केंद्रिय सागरी जीव आणि मत्स्य संशोधन संस्थेचे वैज्ञानिक मात्र हळहळले त्यांच्या मते मुंबईपालघर परिसरात असा मासा मिळण्याची ही बहधा पहिलीचं घटना असावी वैज्ञानिक हिताच्या दृष्टीनं ते पिल्लू जतन करणं महत्वाचं ठरलं असतं मात्र आता ते समुद्रात फेकून दिल्यानं या दोन तोंडाच्या शार्कच्या जन्माचं रहस्य उलगडू शकणार नाही उरतील फक्त पाण्यात सोडण्यापूर्वी मच्छिमारांनी काढलेले आणि नंतर व्हायरल केलेले त्याचे फोटो

तसे आदेश काल महापालिकेला मिळाले आहेत नाशिक महापालिकेत सुमारे सात हजार कर्मचारी असून त्यांना यापूर्वी सहाव्या वेतन आयोगावर दहा टक्के अतिरिक्त वेतनवाढ देऊन महापालिकेनं त्यांनुसार वेतन अदा केलं आहे त्यामुळे शासकीय पदांवरील अधिकारी कर्मचाऱ्यांपेक्षा नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन जास्त आहे मात्र यंदा शासनानं सातवा वेतन आयोग लागू करताना निमशासकीय संस्थांना शासकीय पद समकक्ष वेतनश्रेणी देणं बंधनकारक केलं आहे कोकण रेल्वे कोकण रेल्वेतर्फे काल तेविसावा हुतात्मा दिन पाळण्यात आला कोकणच्या दऱ्याखोऱ्यांमधून बोगदे पूल उभारत रेल्वे मार्गाची उभारणी करणं मोठं आव्हानाचं होतं अनेक अडचणींना सामोरं जात कोकण रेल्वेतले कामगार अभियंते अधिकाऱ्यांनी कोकण रेल्वेची उभारणी केली त्या काळात अनेकांना आपले प्राण गमावावे लागले

काल त्या स्मारकावर कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेंड्ये यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली गाळे अनेक वर्षांपासून भिजत पडलेल्या सोलापुरातील महापालिका गाळ्यांचा विषय आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे मुदत संपलेल्या गाळेधारकांना रेडिरेकनर आणि बाजारमूल्य यापैकी जे जास्त आहे त्यानुसार भाडे भरावे लागेल त्यांना थकीत रक्कमही भरावी लागेल अन्यथा गाळ्यांची ई लिलाव प्रक्रिया करण्यात येईल अशी माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली आहे अपघात वाळूची वाहतुक करणाऱ्या ट्रकवरचं चालकाचं नियंत्रण सुटून ट्रक रस्त्यालगतच्या घरात घुसल्याने घरात झोपलेल्या दोघांचा मृत्यु झाल्याची घटना धुळे जिल्ह्यातील नांदरखेडा गावात घडली आहे घटनेत घरासह गाडी आणि आठ ते दहा बकऱया देखील चिरडल्या गेल्या आहेत या घटनेमुळे पुन्हा एकदा वाळु वाहतुकीचा मुद्दा एरणीवर आला आहे

वजनमापे मापन विभागामार्फत साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांना वैधता प्रमाणपत्र दिलं जात आहे उसाचं वजन करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा सुचवल्या आहेत त्याची अंमलबजावणी कारखान्यांना करण्यास भाग पाडावं अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काल सोलापुरात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली शिवणी बॅरेज मांजरा नदी वरील शिवणी बॅरेजचा स्वंयचलीत दरवाजा अचानक उघडला गेल्यानं पाणी वाहून जाण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत हा प्रकार धक्कादायक असुन यातुन मोठा धोकाही उदभवण्याची शक्यता होती हवामान हवामान बंगालच्या उपसागरावरून आलेला कमी दाबाचा पट्टा काल आंध्रप्रदेश ओलांडून कर्नाटक सीमेलगतच्या भागातून महाराष्ट्रात आला परिणामी काल पश्चिम महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं सोलापूर सातारा कोल्हापूर सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला अनेक भाग जलमय झाले नद्यांना पूर आले आधीच भरलेल्या धरणांतून पुन्हा विसर्ग सुरू करावा लागला काही ठिकाणी किरकोळ पडझड झाली अक्कलकोट शहरातील जुन्या राजवाड्याला या अतिवृष्टीचा फटका बसला त्यामुळे राजवाड्याचा बुरुज ढासळला पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या काठावरील कुंभार घाटालगत घाटाची भिंत कोसळली अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरल्यानंही मोठं नुकसान झालं आहे सांगली परिसरात अजूनही मुसळधार पाऊस पडत आहे रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला आहे

चासकमान धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातून कधीही पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे पुणे आणि मुंबईत पहाटे पासून पावसानं उसंत घेतली पुण्यात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल सिंहगड् रस्ता वाहतूक साठी बंद करण्यात आला होता पुणे सोलापुर महामार्ग जड वाहनांना रात्रीनंतर सुरू करण्यात आला आहे उजनि धरणातून सोडेलेल पाणी इंदापुर शहरात शिरल

हा कमी दाबाचा पट्टा अजूनही पश्चिम महाराष्ट्रातच असून तो उद्या कोकण ओलांडून अरबी समुद्रावर पोहोचेल त्यानंतर त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे राज्याच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रावरून तो उत्तरेकडे कूच करण्याची शक्यता आहे त्याच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात येत्या दोन दिवस अनेक ठिकाणी मेघगर्जनेसहीत विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस होईल पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईसह कोकणात काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी देखील घराबाहेर शक्यतो पडू नये अशाही सूचना करण्यात आल्या आहेत पुणे जिल्ह्यातही आज आणि उद्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता आहे मराठवाडा आणि विदर्भात मात्र आता पावसाचा जोर ओसरू लागेल